केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली

स्पेक्ट्रमलिलावालाहीआजच्याबैठकीतमंजुरीमिळाली याबाबतचीसूचनाकाहीदिवसांतचकाढलीजाणारआहेतरयेत्यामार्चमहिन्यातप्रस्तावठेवला जाईल

दूरसंचारक्षेत्रातल्याराष्ट्रीयसुरक्षानिर्देशांनाहीआजमंत्रिमंडळाचीमंजुरीमिळाली

प्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांनीआजस्वर्णिमविजयमशालप्रज्वलितकरूनभारत पाकयुद्धाच्यासुवर्णमहोत्सवीसोहळ्याचाप्रारंभकेला चारमशालीप्रधानमंत्र्यांनीप्रज्वलितकेल्याअसून त्यादेशाच्याकानाकोपऱ्यातफिरवल्याजाणारआहेत तत्पूर्वीमोदीयांनीराष्ट्रीयसमरस्मारकावरपुष्पचक्रअर्पणकरुनयायुद्धातल्याहुतात्म्यांनाअ भिवादनकेलं बांगलादेशयुद्धातल्यायाविजयाचंमहत्वआणित्यातूनअधोरेखितझालेल्यायुद्धनीती बद्दलनिवृत्त लेफ्टनंटजनरलदत्तात्रयशेकटकरयांनीसांगितलं

पुण्यात सदर्न कमांडमधेही आज विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला

ते आज भारतीयजनतापार्टीयुवामोर्चाच्यावतीनंभाजपाच्यामुंबईकार्यालयातआयोजित आत्मनिर्भरकार्यक्रमातबोलत होते भाजपा प्रदेशाध्यक्षचंद्रकांतपाटील संघटनमंत्रीविजयप्राणिकयावेळीउपस्थितहोते

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करुन सन्मान्य तोडगा काढण्यासाठी एक समिती नेमण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयानं केली आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे न्यायमूर्ती ए एस बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही रामसुब्रम्ह्मण्यन यांच्या पीठानं आज सांगितलं की या समितीत भारतीय किसान युनियन केंद्र सरकार आणि त्रिर शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी असतील दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सीमेवर निदर्शनं करणाऱ्यांना तिथून हटवावं अशी मागणी करणाऱ्या दोन याचिकांची सुनावणी न्यायालय करत आहे याप्रकरणी न्यायालयानं केंद्र सरकार तसंच हरियाणा उत्तर प्रदेश दिल्ली आणि पंजाब या राज्य सरकारांना नोटिसा बजावल्या आहेत याचिकाकर्ते आंदोलक शेतकऱ्यांच्या संघटनांविरुद्ध खटला दाखल करु शकतात असंही न्यायालयानं सांगितलं याप्रकरणी पुढची सुनावणी उद्या होणार आहे विविधक्षेत्रांमध्येनागरिककेंद्रीतसुधारणापूर्णकरायचीमुदतकेंद्रीय अर्थमंत्रालयानंवाढवलीआहे

एकदेशएकशिधापत्रिकाप्रणाली व्यवसायसुलभतासुधारणा नागरीस्थानिकसंस्थाउपयुक्तताआणिऊर्जाक्षेत्रातल्यासुधारणायासंदर्भातहीमुदतवाढआ हे

आज दापोलीतल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला

दरम्यान सहाजणांनाआजउपचारानंतरबरेझाल्यानंसुटीदेण्यातआली

बॉर्डर गावस्करचषकाचाहादिवसरात्रीचासामनागुलाबीचेंडूनंखेळलाजाणारआहे

येत्यादोनदिवसातसंपूर्णराज्यातहवामानकोरडंराहण्याचीशक्यताहवामानविभागानं व्यक्तकेलीआहे